भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना स्रुवात

राज्यभरात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत वर्धा जिल्हा अव्वल

येत्या आठवड्यात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं

गेल्या अनेक महिन्यांपासूनही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु होते आणि त्याची सकारात्मक चिन्हे दिसुन येत असल्याचं हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे

दरम्यान दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या समितीने को व्हाक्सीन लसीची मानवी चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे

तामिळनाड़ महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये हा अभ्यास केला जाणार आहे परिषदेच्या चेन्नई इथल्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेकड्रन हा अभ्यास केला जाणार आहे या लसीदवारे कोरोना संसर्ग झालेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये होणारी विषाणूची प्रगती रोखू शकते का ते पाहिलं जाणार आहे केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालय रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्या अखत्यारीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात सीआयपीईटी या संस्थेला पीपीई किटची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळा मान्यता मंडळाची अर्थात एनबीएएल ची मान्यता प्राप्त झाली आहे पीपीई किटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्लोव्हज कव्हरऑल फेस शिल्ड आणि गॉगल्स तसेच ट्रिपल लेयर मेडिकल मास्क इत्यादींचा समावेश आहे

एनबीएलने सीआयपीईटी केंद्र भ्वनेश्वर यांना मान्यता दिली इतर काही सीआयपीईटी केंद्रांनीही मान्यतेसाठी अर्ज केले असून ते विचाराधीन आहेत आरोग्य मंत्रालयाने निवासी संक्लांना त्यांच्या आवारात कोविड स्विधा केंद्र स्थापित करू इच्छिणा यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत

सार्वजनिक संकलं बहपयोगी सार्वजनिक जागा किंवा रिकाम्या सदनिका यामध्ये हे केंद्र उभारता येणार आहे या केंद्रात आगमन आणि निर्गमनाची स्वतंत्र व्यवस्था असेल तर इतर सर्व साहित्यांचं नियमित निर्जंत्कीकरण केलं जाणार आहे श्वसनतज्ञ नियमितपणे या केंद्रांवर पाहणी करणार असून आवश्यकतेन्सार मार्गदर्शन करणार आहेत

सी एम आर नं दिली आहे

कोरोना विषाणूचा शहरी भागातला संसर्ग ग्रामीण भागात पसरू देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिले आहेत राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी द्रदृष्य संवाद प्रणालीदवारे घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यातल्या विविध महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू केली असून त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणं आणि मृत्यूदर कमी करणं यासाठी झाला पाहिजे असं ते म्हणाले जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

खामगाव ताल्का कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे

जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे एकट्या मलकापूर तालुक्यात झाले असून आतापर्यंत येथे आठ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे खामगाव ताल्क्यात चार चिखली तालुक्यात दोन तर ब्लडाणा जळगाव जामोद शेगाव मेहकर मोताळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीताचा मृत्यू झाला आहे दरम्यान जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील एका महिलेचाही कोवीडमुळे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे

राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं तीन लाखांचा टप्पा पार केला आहे

ग्रामीण भागात गर्भवती स्तनदा माता बालक आणि किशोरवयीन मूले यांना आहारातून खनिज लोह मूलद्रव्ये प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळून त्यांचे सुव्यवस्थित पोषण व्हावे म्हणून राज्यभरात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेदच्या माध्यमातून कृती संगम प्रकल्प राबविण्यात येत आहे

शरीराला पोषकतत्वे न मिळाल्याम्ळे अनेक व्याधी निर्माण होतात ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागात अपूऱ्या पोषणामुळे जन्मताच किंवा जन्मानंतर बालके आणि किशोरवयीन मूले व्याधीग्रस्त झालेली पाहायला मिळतात

जाणीवजाग़ती कारण्यासोबत उच्च दर्जाचे जैविक पदधतीने पिकवलेल्या पोषणय्क्त भाज्या व फळे आहारामध्ये आणण्यासाठी भर देण्यात येत आहे

देशातल्या सर्व विदयापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात यासाठी विद्यापीठ अन्दान आयोगानं जारी केलेल्या आदेशाविरुद्ध युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा रदद करण्याची परवानगी मिळावी तसंच आपापल्या राज्यातल्या परिस्थितीनुसार परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला मिळावा अशी मागणी या याचिकेत केली आहे

भारतीयांविषयीची माहिती ही भारतीयांच्या स्वतःच्या मालकीची आहे त्याम्ळे ही माहिती स्रक्षित ठेवण्याची गरज आहे

संसदेचं पावसाळी अधिवेशन अरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम वैंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितींच्या बैठका आयोजित करण्यावर अनेकवेळा चर्चा केली आहे

विनोद यांच्या पत्नी शोभा विनोद यांचं आज निधन झालं त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी तसंच बऱ्याच मोठा आप्तपरिवार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत

आज द्पारपासूनच नागप्रसह संपूर्ण विदर्भात पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याम्ळे उकाडा कमी झाला येत्या आठवड़यातही विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सारी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे नागप्र वर्धा बुलढाणा गोंदिया चंद्रपुर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात बहतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या ते माध्यम सरी कोसळण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तविला आहे येत्या ग्रूरवार पर्यन्त हीच स्थिति कायम राहणार असून नंतर हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे